ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षांना विरोधी पक्षात बसण्याचा कौल मिळाला आहे त्यांनी तो पार पाडावा असंही ते म्हणाले राज्यात अवकाळी पावसानं पिकांचं नुकसान झालेल्या शेतक यांना भरीव मदत द्यावी त्यासाठी विमा कंपन्यांना सरकारनं निर्देश द्यावेत असंही पवार यावेळी म्हणाले दिल्लीतल्या पोलिसांना मिळालेल्या वागणुकीवर त्यांनी नाराजी व्यक्त करत पोलिसांवर झालेल्या हल्याचा यावेळी निषेध केला

ही सदिच्छा भेट होती अशी माहिती राऊत यांनी या संदर्भात पत्रकारांशी बोलताना दिली भाजप आणि शिवसेना महायुती दरम्यान राज्यात सत्ता स्थापनेसंदर्भातील पेच निकाल लागून तेरा दिवस असले तरी अद्याप कायम असून सध्याच्या विधानसभेची मुदत येत्या शनिवारी संपत आहे शिवसेना आणि भाजप दरम्यान विधानसभा निवडणुकीपुर्वी अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद वाटून घेण्यासंदर्भातील एकमत झालं होतं असा दावाही राऊत यांनी आज केला आहे भाजपकडून नवा प्रस्ताव प्राप्त आलेला नसून शिवसेनेन त्यांनाही कोणताही प्रस्ताव पाठवला नसल्याची माहितीही राऊत यांनी दिली आहे निवडणुकीपुर्वी ठरलेल्या बाबींची पूर्तता व्हावी अशी शिवसेनेची अपेक्षा असल्याचं त्यांनी नमुद केलं आहे

या बैठकित कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही गुजरातमधून राज्यसभेवर गेलेले अहमद पटेल यांनी यावेळी तिथले रस्ते आणि पायाभूत सुविधांसंबंधित विषयांवर चर्चा केली काही ठिकाणी सुरू पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये तसंच रस्त्यांमध्ये सुधारणेची मागणी पटेल यांनी यावेळी केल्याचं सुत्रांनी सांगितल्याचं पीटीआयचं वृत्त आहे

मुंबईत काल राज्याच्या रब्बी हंगाम नियोजन आढावा बैठकीत ते बोलत होते

नाशिक नागपूर औरंगाबाद लातूर या विभागांमध्ये रब्बीच्या क्षेत्रात अपेक्षित वाढ होणार असल्याचं म्ख्यमंत्री म्हणाले दरम्यान राज्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाचे पंचनामे तत्काळ पूर्ण करुन शेतकऱ्यांना वेळेत नुकसानभरपाई देण्यासाठी प्रशासनानं मिशन मोडवर काम करावं असे निर्देशही मुख्यमत्र्यांनी यावेळी दिले पीक विम्यांच्या दाव्यांचा तातडीनं निपटारा करण्यासाठी विमा कंपन्यांची बैठक घेण्याची सूचना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्य सरकारला केली आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी काल राज्यपालांची भेट घेऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी जाहीर दहा हजार कोटी रुपयांची मदत अपुरी असून ती वाढवण्याची मागणी केली इतर देशांमधून कांद्याचा लवकर आणि सुरळीत पुरवठा व्हावा तसंच आयात प्रक्रिया सुलभ व्हावी यासाठी केंद्र सरकार आवश्यक सुविधा पुरवणार आहे अफगाणिस्तान इजिप्त तुर्कस्तान आणि इराणमधून भारताला कांद्याचा पुरवठा व्हावा यासाठी तिथल्या भारतीय द्तावासांना सूचना दिल्या जातील कांद्याचे दर आणि उपलब्धतेचा आढावा घेण्यासाठी झालेल्या आंतर मंत्रालयीन समितीच्या बैठकीत या संदर्भातील निर्णय झाला आहे

चार दिवसापासून संयुक्त सर्वेक्षणाला सुरुवात झाली आहे आतापर्यंत एकोणऐंशी हजार शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे पूर्ण झाले आहेत अमरावती जिल्ह्यात तीन सरपंचपदांसह एकशे पंचेचाळीस रिक्त ग्रांपचायत सदस्य पदांसाठी पोटनिवडणूक होत आहे येत्या आठ डिसेंबरला मतदान आणि नऊ तारखेला मतमोजणी होणार असून सोळा ते एकवीस नोव्हेंबर दरम्यान अर्ज भरता येणार आहेत

निवडणुकीची सर्व प्रक्रिया संगणकीकृत पद्धतीनं राबविली जाणार आहे औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघासाठी नाव नोंदणी करण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे खुलताबादमधील जरजरी बक्ष उरूसा निमित्त जिल्ह्यात स्थानिक शासकीय सुट्टी असली तरी आज ही नोंदणी सुरू ठेवण्यात आली आहे औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघाची रितसर अर्ज पूर्णपणे भरून नोंदणी करावी असं आवाहन जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी केलं आहे धुळे जिल्हा काँग्रेस समितीचे ज्येष्ठ नेते तसंच जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती मध्कर जगन्नाथ गर्दे यांचं आज सकाळी निधन झालं

नाशिक इथल्या अपोलो रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते